मुंबई पुणे एक्प्रेस वे वर टोल रद्द करण्याचा शासनाचा विचार नाही

राष्ट्रीय पोषण महिन्याचा भाग म्हणून प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी आशा त्यांच्या सहाय्यक आणि अंगणवाडी सेविकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आशा कर्मचा यांचा नैमित्तिक भत्ता दुप्पट केल्याची घोषणाही त्यांनी केली याव्यतिरिक्त सर्व आशा कर्मचारी आणि त्यांच्या सहाय्यकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत मोफत विमा कवच दिलं जाणार आहे अंगणवाडी सहायिकांचं मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून दोन हजार दोनशे पन्नास रुपये केल्याचं त्यांनी सांगितलं आशा कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन मानधनातही दुपटीने वाढ केली असून आशा सेविकांना आणि त्यांच्या सहाय्यक महिलांना चार लाख रुपयांचं निःशुल्क विमा संरक्षण दिलं जाणार आहे अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली राज्यातील सर्वाधीक कुपोषणप्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांना आज प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वाहणाऱ्या नर्मदा नदीवरील बोट अँन्ब्युलंन्स म्हणजेच तरंगत्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या आरोग्यसेविका असलेल्या अंजना परमार यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला

पालघर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका अर्पिता पंडित यांनी सांगितलं

बालकांचं शारीरिक मानसिक आर्थिक भावनिक तसंच लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं बालरक्षा अभियानाचं आज उदृघाटन झालं निकोप समाज निर्मितीसाठी बालकांना निर्भय आणि संरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रसंगी सांगितलं त्यासाठी राज्यभरातल्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याचं काम राज्य बालहक्क संरक्षण आयोग करणार आहे या अभियाना अंतर्गत प्रत्येक बालकाभोवती रक्षा वलय तयार केलं जाईल असं तावडे म्हणाले राज्यात जागतिक दर्जाच्या अभिमत विद्यापीठ पातळीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी विविध सोयी सुविधा शासन देणार आहे राज्यमंत्रीमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुंबईत दहिसर ते मिरा भाईदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली

यवतमाळ इथं आणि सांगली जिल्ह्यात पेठ इथं अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याला ही मान्यता मिळाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्याला आज चार पुरस्कार मिळाले आहेत नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात आयोजित केलेल्या सोहळयात केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री नेंरद्रेसिंह तोमर यांनी हे पुरस्कार प्रदान केले जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनासाठी राज्याच्या रोजगार हमी विभागाला पुरस्कार मिळाला मनरेगा अंतर्गत सर्वेत्कृष्ट काम करणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हायाला तर सर्वेत्कृष्ट काम करणारी ग्राम पंचायत म्हणून गडचिरोली ब्लोक मधल्या नागरी ग्राम पंचायतीला पुरस्कार मिळाला आहे ठाणे जिल्हायातल्या खुटाघर मधल्या ग्राम डाक सेवक नुतन प्रकाश यांना उत्तम सेवेसाठी सन्मानित केलं असून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारित योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुण्यातल्या एम पी टी ए शिक्षण संस्थेला तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे राज्य मागासवर्ग आयोगानं आज मराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात कापूरवाडी इथे घडली जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवसा निमित्त जिल्हा सामान्य रूग्णालय वाशीमच्या प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत आज मानसीक आरोग्य जनजागृती रसीचे तसेच राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू विरोधी रसीचे आयोजन करण्यात आले होते या रसीची सुरूवात ज़िल्हा रूग्णालयातून करण्यात आली

चीन आणि अमेरिकेदरम्यान आथ्रिक निर्बंधांवरून ताणतणाव निर्माण झाल्याचा परिणाम शेअर बाजरावर झाला

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच आहे

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायचा किंवा हलक्या वाहनांना त्यात सूट द्यायचा राज्यशासनाचा विचार नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं असा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञात्राद्वारे दिली हा निर्णय सुमित मलिक अहवाल आणि इतर तपशिलाचा विचार करून घेतला असल्याचं शासनानं स्पष्ट केलंआहे रुपयाची घसरण आणि इंधना दरवाढ यांचा परिणाम जळगावच्या सोन्याच्या भावावरही होत आहे

देशातील संरक्षण सामग्री उत्पादन खासगी उद्योजकांना देण्याची केंद्र सरकारची योजना चकीची असन देशासाठी परराष्ट् धोरणासही धोकादायक असल्याची टीका भाकपाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत केली कानगो यांची पक्षाच्या राष्टीय सचिव मंडळात निवड झाल्याने त्यांचा नाशिक भाकपाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार असन त्यासाठी ते नाशिक मध्ये आले आहेत

राफेल विमान खरेदी हा मोदी सरकारच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा घोटाळा असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कॉंप्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे

कॉम्रेड गोविदं पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाड केलेला जामीनाचा अटी शिथिल करण्याचा अर्ज कोल्हापरच्या स्थानिक न्यायालयानं फेटाळला आहे